माजी केंद्रीय अर्थमंत्री पी

ते पॅरिसमधे वार्ताहरांशी बोलत होते

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वादाच्या मुद्द्यांवर दोन देशांनी चर्चेतून मार्ग काढावा असंही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं प्रधानमंत्री मोदी यांनी फ्रेंच प्रधानमंत्री एदुआर्दो फिलिप यांच्याशीही भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर मोदी यांनी पॅरिसमधल्या युनेस्टो हॉलमधे भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतली

फ्रान्सच्या विकासात भारतीयांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं

त्यानंतर ते आज रात्री संयुक्त अरब अमिराती क्विं जातील आणि शेवटी बहरिनला जाणार आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवान आर्थिक विकासाकरता आज अनेक उपाय योजना जाहीर केल्या त्या नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेत बोलत होत्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना तातडीची भांडवली मदत म्हणून अतिरिक्त सत्तर हजार कोटी रुपये दिले जातील याचा फायदा लघू मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांना होईल भांडवली क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी लघू आणि दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरच्या अधिभार हटवल्याची घोषणा त्यांनी केली कंपनी सामाजिक निधी बाबत कायद्याचं उल्लंघन झाल्यास ते फौजदारी न मानले जाता दिवाणी प्रकरण मानले जाईल असंही त्या म्हणाल्या करदात्यांच्या सुविधेसाठी सर्व कर नोटिसा आणि आदेश एकाच केंद्रीय व्यवस्थेद्वारे जारी केले जातील स्टार्ट अप उद्योगांनी उभारलेल्या भांडवलावर आता कर लागणार नाही भारतात भांडवली गुंतवणूक करणा या परदेशी गुंतवणूकदारांना आतापर्यंत लागू असलेला अधिभारदेखील सीतारामन यांनी रद्द केला आहे

जागतिक स्तरावर मागणी कमी झाली असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारतीय स्पर्धा आयोगाला परदेशातील संस्थांकडून गैरवर्तन होऊ नये याची काळजी घ्यायला सांगितलं आहे त्या नवी दिल्लीच्या भारतीय स्पर्धा आयोगाच्या कार्यक्रमात बोलत होत्या नव्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं नियामकांसमोर नवीन आव्हानं असल्याचं सीतारमण यांनी सांगितलं आर्थिक गैरव्यवहार तसंच दहशतवादाला होणा या निधी पुरवठयावर जागतिक स्तरावर लक्ष ठेवणा या आशिया प्रशांत गटानं पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश केला आहे

नुकतीच या गटाची दोन दिवसांची बैठक ऑस्ट्रेलियातल्या कॅनबेरा पार पडली

जम्मू काश्मीरमधे अफवा पसरवू पाहणा या एका भित्तीपत्रकामुळे श्रीनगर आणि आसपासच्या भागांमधे आजपासून पुन्हा एकदा संचारबंदी लागू केली असल्याचं सुरक्षा दलांनी सांगितलं या आठवड्याच्या सुरुवातीला या भागात संचारबंदी शिथिल करण्यात आली होती नॉर्दन कमांडचे जी ओ सी लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग आणि व्हाईट नाईट कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग यांनी आज जम्मू काश्मीर पूंछ आणि अखनुर भागांना आज भेट दिली तिथे तैनात असलेल्या फौजांच्या तयारीबद्दल तिथल्या लष्करी अधिका यांनी त्यांना अहवाल दिला शत्रुच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला सडेतोड उत्तर देत असल्याबद्दल तैनात फौजांची त्यांनी प्रशंसा केली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या माध्यमातून रविवारी सकाळी अकरा वाजता मन की बातच्या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या लोकांशी संवाद साधतील नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर मन की बातचा हा तिसरा कार्यक्रम आहे

वर पाहता येईल मन की बात कार्यक्रम प्रधानमंत्री कार्यालय सूचना आणि प्रसारण मंत्रालय ऑल डिया रेडिओ तसंच दूरदर्शन आणि युट्यूबवर प्रसारित होईल आकाशवाणीवर बातम्याच्या प्रसारणा नंतर प्रादेशिक भाषांमधेही मन की बात प्रसारण होईल या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता आकाशवाणीवरुन होईल काँग्रेस नेते आणि माजी वित्तमंत्री पी

सीबीआयकडे असलेल्या या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप केला नसल्यानं चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात राहणार आहेत चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयानं ईडीच्या अटकेपासून सुरक्षा प्रदान केली आहे सक्तवसुली संचालनालयानं आयएनएक्स मिडीया प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे न्यायमुर्ती आर बानूमती आणि ए

पोषण अभियान देशातल्या प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्यासाठी काम करणा या राज्य जिल्हा आणि ब्लॉक पातळीवर काम करणा या कार्यकत्यांना तसंच अंगणवाडी कार्यकर्त्यांना देण्यात आले

गेल्या काही दिवसांत डाळी आणि तेलांच्या वाढत्या किमतींवर सरकारचं लक्ष आहे असं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आज सांगितलं डाळी आणि तेलांच्या किंमती कृत्रिम रित्या वाढल्याची वातावरण निर्मिती साठेबाजांनी केली आहे अशी माहिती पासवान यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे

स्वित्झर्लंडमध्ये बसेल डिं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर बी साई प्रणीतनं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे